भारतातील सॉफ्टवेअरचा उपयोग हे आपल्या चित्रपट सुष्टीचं मोठ बलस्थान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

सामाजिक जीवनातील निवडणुका लढविण्याची संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून मिळाली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस सेवेला आजपासून प्रारंभ

भारतातील सॉफ्टवेअरचा उपयोग हे आपल्या चित्रपट सुष्टीचं मोठं बलस्थान असून ते प्रत्येकांना आकर्षित करते आपली चित्रपटं बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतात सोबतच संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा राखण्यात चित्रपट महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्रंबईस्थित भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलं आपले चाहते निर्माण करायचे असतील किंवा स्वतःची करमणूक करतानासुद्धा आपण आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव टाकू शकतो चित्रपट क्षेत्राच्या या यशाबद्दल मी त्यांना श्रभेच्छा देत असल्याचंही ते म्हणाले याप्रसंगी राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल आणि चित्रपट केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित आहेत भारतीय रजतपटांचा इतिहास आणि चित्रपटांच्या माध्यमातून उलगडत जाणारी भारताची सामाजिक आणि सांस्क्रतिक प्रगती या संग्रहालयाच्या माध्यमानं जपली जाणार आहे याठिकाणी चलचित्र स्थिरचित्र चित्रपटांची झलक प्रसिद्धी साहित्य इत्यादीच्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडला जाणार असून इथं जूनी उपकरण वेषभूषा आणि विविध द्रर्मिळ स्म्रती वस्तूंचा संग्रह ठेवण्यात आला आहे सामाजिक जीवनातील निवडणुका लढण्याची संधी याचं विद्यापिठातून मिळाली वेगवेगळ्या पक्षात असलो तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात काम करताना व्यक्तिमत्व घडलं असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते आज नागपूर इथल्या पदवीदान समारंभात बोलत होते सध्या मिहानमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पंधराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे गरिबी कमी करण्यासाठी रोजगार आणि ग्रंतवणूकीसाठी लागणारं भांडवलाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देणारी आर्थिक निती आवश्यक असण्यावरही त्यांनी भर दिला आपलं जीवन सॉफ्टवेअरप्रमाणं असून ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याचं एचसीएल कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर यांनी यावेळी सांगितलं सॉफ्टवेअरचं उत्तम डिझाइन तयार झाल्यानंतर ते सुरक्षित ठेवण्यासाठी परिश्रम घेतले जातात त्याचप्रमाणे जीवनाच्या योग्य व्यवस्थापनासाठी परिश्रम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला आळस झटकून स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून भोवतालच्या वातावरणात बदल घडवून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

या कायक्रमासाठी नार्गारकांनी आपल्या सूचना आर्गाण र्वचार एक आठ शूल्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या र्निःशुल्क क्रमांकावर मायजीओव्हां ओपन फोरमवर किंवा नरद्र मोदो अॅप वर नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे केंद्र सरकारतर्फे प्रथमच महिलांना अधिकारी स्तराच्या खालच्या पदावर लष्करी पोलीस दलात सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विटर संदेशात दिली

या क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व अधिक बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत महिलांना आरोग्य कायदा शिक्षण आणि अभियांत्रिकीच्या शाखांमध्येच घेतलं जात होतं

चांदा इथं आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना उपचार पध्दती आर्आण उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल कद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज र्आहर यांनी आनंद व्यक्त केला

काल या मेळाव्याची सांगता झालों

त्यामुळं सदर आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सव यााचका फेटाळून लावण्याची र्विनंती राज्य सरकारनं केली आहे र्णपडीत आण समस्याग्रस्त र्माहलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ र्मिळावं

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस सेवेला आजपासून सुरूवात झाली रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दर बुधवारी आणि शनिवारी ही गाडी सुटेल आणि हजरत निझामुद्दिन स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल दिल्लीहून ही गाडी दर ग्रुरूवारी आणि रविवारी दुपारी सुटेल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल गुजरातऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडं जाणारी ही पहिलीच राजधानी एक्स्प्रेस आहे दिवा पनवेल रोहा मार्गावर मेमु सेवा तसंच पुणे कर्जत पनवेल विस्तारीत प्रवाशी गाडीचं उद्घाटन सुद्धा गोयल यांच्या हस्ते होत आहे

यावेळी मोचाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार र्विनोद सोनकर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक कल्याण मंत्री राजक्मार बडोले नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना कद्रीय मंत्री ांनतीन गडकरां म्हणाले भारतीय जनता पक्षात जातीचे राजकारण होत नाही पक्षाचा हा विश्वास आहे कों व्यक्ती त्याच्या गुणांमुळे मोठा होतो जात पात धम पंथ यामुळे नाहो सत्तेमुळे पक्षाकडे लोकांचा ओढा र्दिसत आहे मात्र पक्षाच्या र्यावचारांबद्दल सवाच्या मनात सुस्पष्टता असणे गरजेचे आहे

यावेळी बोलताना कद्गीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी भाजप सरकारनं अनुर्स्राचत जातींसाठी फक्त कल्याणकारी योजनाच नाहोत सामाजिक सन्मान देण्याचं काम केलं असल्याचं प्र्रातपादन केलं

सबका साथ सबका र्वकास हेच ध्येय घेऊन चालणारे हे सरकार असून जे बोलले ते या सरकारनं करून दाखवलं आहे असेहां मत त्यांनी व्यक्त केले अर्धधवेशनाचा समारोप कद्रीय गृह मंत्री राजनाथ र्यासंग आर्ाण मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या उपस्थिती उदया कस्तूरचंद पाकवर होणार आहे

कौशल्य विकास रोजगार आर्गाण उदयोजकता संचालनालय यांच्याकडून पूर्रावण्यात येणाऱ्या रोजगार्रावषयक सव सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत

ध्वळे जिल्हा र्पारषदेच्या शिक्षण र्वभागांतगत जिल्ह्यातील सवच जिल्हा र्पारषदेच्या शाळा डिजिटल झाल्या आहेत याच धर्तावर आता जिल्ह्यातील अंगणवाड़यादेखील र्डजिटल करण्यात येणार आहेत